साखर हंगाम संपत आला उत्पादनात मोठी घट मन की बात कोरोना विषाणमुळक्विमोर उभ्या ठाकलल्वा महासंकटाचा सामना करण्यासाठी घ्याव्या लागलल्वा कटू निर्णयांमुळक्व ज्यांना त्रास सहन करावा लागतो आहअिशा लोकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आकाशवाणीवरुन मन की बातमधून दध्ववासियांसोबत संवाद साधताना माफी मागितली

पर्याय नाही हा लढा जीवन मरणाचा आहा को आपल्याला जिंकायचाच आहा सक्षात ठक्ती रोग असाध्य होण्याआधीच कावूत आणावा लागतो असं त्यांनी ठामपणसिंगितलं लॉकडाऊन अर्थात टाळखीच वियम तोडाल तर कोरोना व्हायरस पासून बघाव करणक्रिठीण जाईल काही लोकांनी कोरोना विरुद्धच्या या लढाईच्या आघाडीवरही मोर्चा सांभाळायचा आहा ड्डॉक्टर नर्स आणि इतर आरोग्य सद्धकांनी तो सांभाळला आह आपण नियम पाळून त्यांना बळ द्यायला हव असं मत पंतप्रधानांनी व्यक्त कळि पंतप्रधानांनी आरोग्य सक्कांशी डॉक्टरांशी बातवितही कली पुण्यातल डॉक्टर रोहीदास बोरसख्रांच्याशी बोलताना पंतप्रधानांनी त्यांच्याकडून घरच्या घरी विलगीकरण कसळिरावत्तिस्रिमजावून घरखे असंच पृण्यातलस्रिवच रुग्ण बरखितील असा विश्वास त्यांच्यातल्या संवादातून निर्माण झाला दक्षिरात कोरोनाशी लढणारा डॉक्टर परिचारिका आशा कार्यकर्ते यांच्या बळावरच आपण कोरोनावर मात करणार आहोत

सहकुटुंब घरातच रहा सावध रहा सुरक्षित रहा कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकायचीच आहआणि आपण ती नक्की जिंकू पुढच्या महिन्यात पुन्हा भट्टूकोरोनाला नमवूनच असा विश्वास दक्ष पंतप्रधानांनी कली मन की बातची सांगता कली

रोहीदास बोरसज्ञिंच्याशी संवाद साधला त्यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं की खूद्द पंतप्रधानांनी संवाद आपल्या कोरोना विरोधी लढ़याला बळ मिळालं

अशावछी काळजी घ्यायला हवी करोनाच सुग्ण वाढण्याची शक्यता आह आत्र सरकार सज्ज आह डिजारो बद्दतयार करण्यात आल आहत्त असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरचिंनी काल जनतत्त दिलखिा संदधीत सांगितलं करोना व्हायरसमुळं संपूर्ण जगच संकटात आह यामुळं इतर कोणताही दद्धी आपल्या मदतीला यध्विर नाही आपणच आपली मदत करून या संकटावर मात करावी लागणार आह ऊया दक्षीनी काळजी घक्षीनी नाही त्यांची अवस्था भीषण झालीय आपलं सरका काळजी घत्तीआहोत आपण क्विळ सरकारला सहकार्य करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकर ग्रानी काल कल्ति

कसा तसिंगणारा हा वृत्तांत

यापैकी पहिल्या पॉझिटिव रुग्णाची टेस्ट पंधरा दिवसानंतर निगेटिव्ह आल्याने त्याची प्रशासन आरोग्य विभाग आणि ब्रथ हॉस्पिटलच्या वतीने प्ष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या गजरात पाठवणी करण्यात आली मात्र याचा आनंद जास्त काळ टिकला नाही आणि दुपारी आणखी दोन जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाचा आणि आरोग्य विभागाचा ताण वाढला आहे

साखर कारखान्यांकडे स्पिरिटची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता असून त्यापासून हव्डि समिटायझर बनवण्याची प्रक्रिया अत्यंत साधी आहे त्यामुळं कारखान्यांकडील आसवनी अर्थात डिस्टिलरी आणि स्पिरिटची उपलब्धता पाहन ही परवानगी देण्यात आली आहे त्याचबरोबर हे सर्विटायझर सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा दरात उपलब्ध व्हावेत यादृष्टीनं त्याच्या किंमतीही निश्चित करण्यात आल्या आहेत सध्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात साखर कारखान्यांच्या या सक्रिय सहभागामुळं आरोग्य विभागावरील ताण कमी होण्यास निश्चितपणे मदत होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याह्न विनायक सोमणी

ब्लडाणा जिल्ह्यामध्ये काल दुपारी मृत्यू पावलेली व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानं पश्चिम विदर्भातील पहिल्या कोरोनाबळीची नोंद झाली आहे नाशिकमध्येही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे मिरज इथल्या शासकीय रुग्णालयाचं स्वतंत्र कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आले आहे यवतमाळ जिल्ह्यात तिनही कोरोना बाधित बरे झाले असले धोका पूर्णपणे टळला नाही

लातूर इथल्या एमआयटी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी अद्यावत सोयींनीयुक्त शंभर बेडचा स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सुसज्ज कोरोना व्हायरस चाचणी प्रयोग शाळा सुरू करण्यास भारतीय वैद्यकीय परिषद लवकरच मान्यता देईल अशी अपेक्षा आहे लातूर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष रमेश कराड यांनी दररोज एक हजार गोरगरीब बेघर गरजू लोकांना ताज्या जेवणाची पाकिटं वाटणं सुरू केलं आहे नांदेड विभागातील विविध रेल्वे स्थाकावरील कंत्राटीरोजंदारी कार्य करणाऱ्यांना अन्नधान्य इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे सिंधूदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग नगरपंचायतीच्या वतीनं भाजीविक्रेत्यांना एकत्र आणून बसस्थानकात वेगवेगळ्या ठिकाणी दोन स्टॉल लावून भाजी विक्री करायला लावली आहे कृषी विभागाच्या वतीने गोंदिया तालुक्यात बचत गटाच्या माध्यमातून घरोघरी भाजीपाला विक्री करण्यात येत आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा या तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीन गोरगरीब मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या अडीचशे ते तीनशे कुटुंबाना किराणा तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले

रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्याने धुळे शहरात शिवसेनेच्या वतीने काल पासून विविध भागात रक्तदान शिविरांचे आयोजन करण्यात आले आहे

हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या मज्रांची आता हिंगोलीत व्यवस्था केली आहे

मुंबई ठाणे शहापूर आणि अन्य परिसरातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडे निघालेल्या सुमारे पाच ते सहा हजार नागरिकांना इगतप्री इथे जिल्ह्याच्या सीमाबंदीमुळे थांबाव लागलं

हाणामारी हिंगोली हिंगोली शहरातील गांधी चौकात काल दूपारी दीड वाजण्याच्या सुमारास संचारबंदी असताना झालखा वादात वाहतुक शाखद्वापोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि आयबीएन लोकमत टीव्ही च जिल्हा प्रतिनिधी कन्हैय्या खंड्विवाल या दोघांमध्यव्रालखा शाब्दिक चकमकीनंतर तंबळ हाणामारी झाली

सकाळी साडस्तितला ही घटना घडली

या बरोबरच हे बातमीपत्र संपलं मात्र राज्यातलं कोरोना संकट दिवसेंदिवस गंभिर होतं आहे या संकटाचा मुकाबला करण्यासाठी त्या बाबतची नेमकी आणि विश्वसनीय माहिती हवीच

तेव्हा भेटूच